ही सभा भारत आणि अमरिकेच्या दृढ संबंधाचं प्रतिक असून ट्रंप यांचा सहभाग ऐतिहासिक तसंच अभूतपूर्व ठरती असं मत भारताच अमरिकेतल ज्ञाजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी व्यक्त कलि

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आह

या दोन दिवसाच्या दौ यात राष्ट्रपती भारतीय व्यवसायिकांनी आयोजित क्रिस्ता भारत स्लोवरिंया व्यापार बैठकीला उपस्थित राहतील

सरदार सरोवर धरण क्षघ्रीत भरत असलखिा महोत्सवाला उपस्थित राहण्याचं गुजरात सरकारचं आमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं आहा अरणाची उंची वाढवल्यानंतर धरण पहिल्यांदाच भरणार आहत्यिानिमित्त सरदारसरोवर क्षम्रतल्या क्विडिया श्रे उद्या नमामी दक्षी नर्मेदक्षी महोत्सव होणार आहा

पूंछ जिल्ह्याजवळच्या सीमध्ये काल रात्री ही घटना घडली बालाकोट आणि मेंधार क्षघ्रीतही पाकिस्तानी सैन्यान उखळी तोफांचा मारा कला काही भारतीय जवानांना किरकोळ जखमा झाल्या त्यांच्यावर उपचार सुरु आहस्त मुंबईतल्या बस्टि बस सर्विंग्रा ताफ्यात आज सहा नव्या वातानुकूलीत मिनी बस समाविष्ट करण्यात आल्या शिवसत्ती अध्यक्ष उद्धव ठाकरआणि युवा सम्त प्रमुख आदित्य ठाकरबोंच्या उपस्थितीत या बसचं लोकार्पण करण्यात आलं या बसगाड्या बस्टि उपक्रमामार्फत भाडवित्वावर चालवण्यात यघीर आहेत

बोबड आणि न्यायामुर्ती एस

नझीर यांच्या पीठानं दिला काश्मीरमधली स्थानिक वर्तमानपत्रं सुरु झाली असून दूरदर्शन आणि तिर खाजगी दूरचित्र वाहिन्यांचं तसंच एफ एम रहीओचं प्रसारण पून्हा सुरु झालं असल्याची माहिती केंद्रानं पीठाला दिली काश्मिरमधली परिस्थिती पूर्वपदावर याखासाठी केंद्राकडून कल्या जाणा या प्रयत्नाची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारसिदर करण्याच आदशही न्यायालयानं केंद्रसरकारच मिहाधिवक्ता क के बेणूगोपाल यांना दिल जम्मू काश्मीरच िाजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लाह यांना न्यायालयासमोर हजर करण्याविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालल्विा याचिक्विरे केंद्र सरकारनं प्रतिसाद द्यावा असा जिर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल आहस्त राज्यसभघ्च खासदार आणि एम डी एम

बोबडड्रिंच्या पीठासमोर सुनावणी होईल

राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल आणि स्थानिक नागरी संस्थांची पथकं कालपासूनबद्धती पर्यटकांचा शोध घट्ती आहवी राज्य प्रशासनानं विनंती कल्यानंतर डग्ती धिल्या भारतीय नौदलाच्या तळावरून पाण्यात शोध घस्क शकणारं नौदलाच्या जवानांचं पथक एक जस्मिनी बोट आणि आवश्यक साधन सामग्रीसह शोधकार्यात सहभागी झालं आहआंध्रप्रदर्शच मुख्यमंत्री वाय

व्यकैय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाचञिष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या दुर्घटनहिद्वल तीव्र दुःख व्यक्त कलि आह आपण मृतांच्या कुंटुंबियांसोबत आहोत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदर्शित म्हटलं आह भारताचा बिलीयर्डस् आणि स्नूकरपटू पंकज अडवाणी यानं म्यानमार िं झाल्टी जागतिक बिलीयर्डस् अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आह प्रेकजनं म्यानमारच्या नथ्मिक्रिता हरवलं